वाय सी

सिंग यांनी आज दुस या दिवशी विविध राजकीय पक्ष आणि उद्योग समुहांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली यावेळी त्यांच्या समोर आपापल्या मागण्या आणि सूचनांच सादरीकरणही करण्यात आलं आर्थिक सुधारणांमध्ये आयोगानं पक्षीय राजकारण करू नये असं आवाहन राष्ट्रवादी काँप्रेसनं केलं आहे

ब्रिटीश काळातले कायदे बदलण्याच्या गरजेवर शिवसेनेनं भर दिला असून कृषी क्षेत्रासाठी विशेष तरतूद करण्याची मागणी केली आहे उद्योगांना उचित दरांन पतपुरवठा मिळावा याकरता तसंच वेगवेगळया मंजू या वेळेत मिळाव्या यादृष्टीनं तरतूद करण्याची मागणी फिक्की आणि सीआयआय या उद्योग संघटनांनी केली आहे आरोग्य शिक्षण आणि तिर मुलभूत सुविधांच्या दृष्टीनं मुंबईकडे विशेष लक्ष पुरवावं असं मत काँप्रेसनं मांडलं राज्यातल्या कृषी क्षेत्रासाठी विशेष निधी पुरवावा अशी सूचना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं केली कोकण पुणे नाशिक नागपूर अमरावती हे विभाग तसच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनीही आज वित्त आयोगासमोर आपापल्या मागण्यांसदर्भात सादरीकरण केलं

आपल्या दौ याच्या अखेरीस आयोगाचे अध्यक्ष एन

सिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उद्या भेट घेणार आहेत

यापूर्वी हा कालावधी सहा महिने ब्रिका होता मात्र उमेदवारी अर्ज भरताना पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जांची सत्यप्रत किंवा अन्य पुरावा सादर करणं गरजेचं असणार आहे जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लोकप्रतिनिधींचं सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानं राज्यातल्या सुमारे नऊ हजार सदस्यांचं पद धोक्यात आलं आहे जात पडताळणी समितीपुढे कामाचा ताण असल्यानं मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आरोग्य सेवा संचालनालअंतर्गत वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गट अ या संवर्गातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं एमपीएस अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग मधून वगळून निवड मंडळामार्फत भरण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला व्यापार करण्यात सुलभता धोरणानुसार महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम दोन हजार दोन अंतर्गत ऐच्छिक नोंदणी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून अनामत रक्कम घेण्याची तरतूद रद्द करायलाही यावेळी मान्यता देण्यात आली

बुलडाणा जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षा अभियानाची यशस्वी अंमलबजावणी होत आहे

केंद्र आणि राज्यसरकारने राज्यात रस्त्यांच्या कामाना निधी उपलब्ध करुन दिला असुन पेयजल पाणीपुरवठा योजनांनाही निधी उपलब्ध करुन दिला जात आहे असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगली क्षे सांगितलं

यवतमाळमध्ये पांढरकवडा वन क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाधिणीला पकडण्यासाठी वनविभागाने युद्धस्तरावर मोहीम सुरू केली आहे मिशन टी वन या नावाने ही मोहीम सुरू असून परिसरातील नागरिकांनी वनक्षेत्रात जाणे टाळून वनविभागाला सहकार्य करण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे

परदेशी पोर्टफोलियो गूंतवणूकदारांसाठी सेबी अर्थात भारतीय रोखे विनिमय मंडळानं नव्यानं बनवलेल्या के वाय सी नियमांना मंजुरी दिली आहे सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांनी आज ही माहिती देताना ही नवी मार्गदर्शक तत्वं लवकरच लागू होतील असं सांगितलं काही संवेदनशील जीवनावश्यक वस्तू वगळता त्रिर वस्तूंच्या बाजारपेठेत व्यापार करायला या गृंतवणुकदा राना सेबी या नव्या नियमांनुसार परवानगी देऊ शकेल ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आवश्यक ते बदल करायलाही सेबीनं आज मान्यता दिली प्रकरणांमध्ये समझोता घडवून आणण्याच्या प्रक्रियेचा सेबी आढावा घेईल मात्रं आर्थिक घोटाळेबाज आणि सराईत गुन्हेगार यांना कुठल्याही प्रकारे पाठीशी घालणार नाही असही सेबीनं म्हटलं आहे भारतीय शेअर बाजारांमधे आज सलग दुस या दिवशी घसरण झाली आज बाजारात अनेक चढ उतार दिसून आले

बालविवाहाचं आणि कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी अंगणवाडी कार्यकर्त्या आणि आशा कार्यकर्त्यांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हापरिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी केलं त्या आज उस्मानाबाद क्वं पोषण मेळाव्यात बोलत होत्या उस्मानाबाद जिल्ह्याला आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत स्थान दिलं गेलं आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी दिलेल्या निर्देशानुसारचं पोषण आहार द्यावा अशी सूचनाही पाटील यांनी केली

शाळा महाविद्यालयांनी निवडणुक साक्षरता क्लबची स्थापना करुन मतदार नोंदणी आणि मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवावेत असे आवाहन धुळ्याचे जिल्हाधिकारी राहल रेखावार यांनी केले

बुलडाणा जिल्ह्यातल्या नांदूरा धिं कोलासर फाट्याजवळ आज सकाळी बोलेरो जीपला झालेल्या अपघातात राजेंद्र नारखेडे यांचा मृत्यु झाला तर अन्य दोन जण जखमी झाले राजेंद्र हे बुलढाणा जि प चे शिवसेनेचे माजी सदस्य पुरूषोत्तम नारखेडे यांचे पुत्र होते सांगलीतल्या अवैध गर्भपात प्रकरणी डॉ

विजयकुमार चौगुले याला अटक करण्यात आली आहे अटकेनंतर त्याला आज सांगली न्यायालयात हजर करण्यात आलं चौगुले रुग्णालयाचा परवाना महापालिकेनं रद्द केला आहे या प्रकरणी आणखी आरोपी वाढण्याची शक्यता असून तिसरा संशयित डॉ स्वप्नील जमदाडेचा शोध सुरू आहे

रुपाली चौगूले आणि डॉ विजयकुमार चौगूले यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे

एस बी आय ग्रीन मॅरेथॉन या भारतीय स्टेट बँके कडून आयोजित पर्यावरणप्रक मॅरेथॉन स्पर्धेच्या द्स या हंगामाचं वेळापत्रक बँकेन आज जाहीर केलं या वर्षाच्या मॅरेथॉन स्पधेंची संकल्पना पर्यावरणप्रक हरीत भविष्यासाठी दौड अशी आहे स्टेट बँकेचं उपव्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य आर्थिक अधिकारी प्रशांत कुमार यांनी आज मुंबईत वार्ताहरांना हि माहिती दिली